कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान आज पृण्यासह अहमदाबाद आणि हैदराबादच्या दौर्या वर

लक्षणीय सुधारणा

अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला फटकारलं

पंतप्रधान देशात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पृणे अहमदाबाद आणि हैद्राबाद या तीन शहरांना भेट देणार आहेत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 तीन शहरांच्या या दौऱ्यात पंतप्रधान सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये कॅडीला फार्मास्यूटिकल्साच्या लसीकरण प्रकल्पाला भेट देणार आहेत या प्रकल्पामध्ये जायको व्ही डी ही लस तयार केली जात आहे त्यानंतर मोदी हैदराबाद इथं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला भेट देऊन लस निर्मितीचा आढावा घेणार आहेत ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर च्या सहकार्यानं कोवॅक्सीन लसीची निर्मिती करत आहे

लशीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर तिचं वितरण आणि प्रवठा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत

भारतात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातील शास्त्रज्ञांबरोबर होणाऱ्या चर्चेमुळे आगामी लसीकरण त्यातील संभाव्य आव्हानं आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे

हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं सरकारने प्रतिबंधित क्षेत्रातली टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आर्थिक विकास कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्राम्हण्यम् यांनी काल याबाबत माहिती दिली

अनेक क्षेत्रात घसरण होत असताना शेतीनं साथ दिल्यानंच जीडीपी सावरतो आहे

अर्णव पत्रकार अर्णव गोस्वामींना जामीन नाकारणं ही मुंबई उच्च न्यायालयाची चूक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हंटलं आहे याप्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं काल ही टिप्पणी केली याप्रकरणी उच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी होईपर्यंत अर्णव गोस्वामींचा जामीन कायम राहील असेही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

यामुळे उच्च न्यायालयानं त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी त्यांना वेळ मिळू शकेल

कंगना अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला काल फटकारलं महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीनं केलेली असल्याचं मत व्यक्त करत तिला पाठवलेली नोटीसही न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे तसंच कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे

न्यायालयानं कंगनालाही सरकार विरोधात मत व्यक्त करत असताना संयम बाळगावा असा सल्ला दिला आहे तिनं केलेल्या ट्विट किंवा वक्तव्यांवर न्यायालय सहमत नाही मात्र एखाद्या व्यक्तीनं कितीही अयोग्य मतं व्यक्त केली तरी शासन पूर्वग्रह ठेवून अशा व्यक्तींवर कारवाई करू शकत नाही असं मतही न्यायालयानं व्यक्त केलं आहे कंगनानं महापालिकेविरोधात नुकसान भरपाईचा दावा ठोकला असून न्यायालयानं कारवाईमुळे काय नुकसान झाले याचं मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर मोटार वाहनकायदा बदल देशात लवकरच सर्व प्रकारच्या वाहन मालकांना त्यांच्या वाहनाच्या मालकी हक्काच्या वारसाची नोंदणी अर्थात नामांकन करता येणार आहे

ऐक्यात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून देशात सध्या एखाद्या वाहनाची विक्री करताना अथवा त्या वाहनाच्या मालकाचा मृत्यू झाल्यास ते वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या मालकी हक्काचं करायच असल्यास ती नोंदणी करतानाची प्रक्रिया अतिशय जटील असन त्यात देशभरात सुसूत्रता नाही त्यामुळेच ही प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने एखादे वाहन खरेदी करतानाच त्याच्या नोंदणी पुस्तिकेत अर्थात आर सी टीसी बुक मध्येच त्या वाहनाच्या वारसाचं नाव नोंदवण्याची सुविधा रस्ते वाहतूक मंत्रालय उपलब्ध करून देणार आहे

आकाशवाणी बातम्यासाठी नवी दिल्लीहून नसीम यांच्यासह कीर्ती रामदासी प्णे पासपोर्ट सेवा नागरिकांच्या सुविधेसाठी टपाल कार्यालय पासपोर्ट सेवा केंद्र येत्या मंगळवार एक डिसेंबर पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत यासंबधीचे आदेश टपाल विभागाच्या मुंबई कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत टपाल खात्याच्या पुणे विभागाअंतर्गत आठ ठिकाणी टपाल कार्यालय पासपोर्ट सेवा केंद्र आहेत पूणे अहमदनगर सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ही सेवा केंद्र आहेत

रेल्वे प्रशासनाने काल हा निर्णय घेतला आहे राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची परवानगी दिली होती मात्र अनेक महिला लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करताना आढळून आल्या त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात करणार असुन हा महिलेसोबत लहान मुल आढळून आल्यास त्या महिलेला लोकलमधून प्रवास नाकारून रेल्वे स्थानकातून पुन्हा घरी पाठविण्यात येणार आहे रुपी बैंक प्ण्यातिल रूपी सहकारी बँकेवर रिझर्व बँकेने घातलेल्या निर्बंधाना तीन महीने मुदत वाढ देण्यात आली आहे

बाया कर्वे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा या महिलेला बाया कर्वे प्रस्कार देण्यात येतो यंदा संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर देण्याचं ठरवलं आहे

सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अरुणाचल प्रदेशात पूर्व सियांग जिल्ह्यातल्या पाशिघाट इथं महिलांना संघटित करून अमली पदार्थ विरोधी मोहिम उघडणाऱ्या जया तासुंग मोयोंगे यांना जाहीर करण्यात आलेला आहे

सौर ऊर्जेवरील बोट पालघरच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कारनंतर आता सौर ऊर्जेवरील बोटीची संकल्पना पुढे आणली आहे ही सौर बोट जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे पालघरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या च्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कार नंतर आता सौर ऊर्जेवरील बोटीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे आयटीआय च्या अभ्यासक्रमात असलेला वीज निर्मितीचा विषय मुलांना प्रत्यक्षात प्रकल्पाच्या माध्यमातून समजावा या उद्देशानं त्यांनी हा पक्रम हाती घेतला

ही सर्व रक्कम विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि प्राचार्यांनी मिळून जमा केली आणि मग स्व खर्चांतुन ही सोलर बोट तयार केली

भविष्यात या सौर बोटीं छोट्या मासेमारी व्यवसायासाठी पर्यटनासाठी जलपर्यटनासाठी वापरता येवू शकतील आणि त्यामुळे जलप्रदुषणाला ही आळा घालता येईल

भालके पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मंतदार संघाचे राष्टवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत नाना भालके याचं काल रात्री उपचारादरम्यान पुण्यात निधन झालं

यजमान ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

हवामान कोकण वगळता ज्याच्या इतर भागात काल तुरळक ठिकाणी किरकोळ सरी बरसल्या आजपासून मात्र पुन्हा हवामान कोरडं राहणार असून कालपासूनच रात्रीचा गारवा परत यायला सुरवात झाली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमरूकार